राज्याला संकटातून सोडव कार्तिकी एकादशी निमित्त चंद्रकांत पाटील यांचं पांडुरंगाला साकड

भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी काल राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेतली मात्र सरकार स्थापनेचा दावा केला नाही राज्यातल्या परिस्थितीची केवळ चर्चा झाल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना सांगितलं मात्र महायुतीचं सरकार स्थापन व्हावं ही जनतेचीच इच्छा आहे आणि ती लवकरच पूर्ण होईल असं विश्वास त्यांनी व्यक्त केला मुख्यमंत्री पदावर अडून बसलेल्या शिवसेना नेत्यांच्या काल मातूःश्री वर झालेल्या बैठकीत सरकार स्थापनेबद्दल निर्णयाचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आले या बैठकीनंतर शिवेसेनेच्या सर्व आमदारांना वांद्र्यातल्या एका पथिकाश्रमात एकत्र नेण्यात आलं आहे कार्तिकी सोलापर कार्तिकी एकादशी निमित्तानं पंढरपूरच्या पांड्रंगाची शासकीय महापूजा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पहाटे सपत्नीक केली देवा विठ्ठला राज्याला संकटातून सोडव राज्यातल्या शेतकरी आणि सामान्य जनतेला सुखी कर असं साकड त्यांनी पंढरीच्या पांडुरंगाला घातलं पाटील यांच्या बरोबर महापूजेचा मान यावेळी सांगली जिल्ह्यातले वारकरी सुनील ओमासे आणि त्यांच्या पत्नी नंदा ओमासे यांना मिळाला

अयोध्या रामजन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लवकरच अपेक्षित आहे या पार्बभूमीवर केंद्र सरकारनं सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे तसंच संवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे उत्तर प्रदेशात चार हजार निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले असून ते अयोध्येवर विशेष लक्ष ठेवून असतील राज्यातही शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे कर्तारपर खलिस्तानवादी नेता जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचा व्हिडीओ कर्तारपूर कॉरिडॉरमध्ये दाखवण्यावर भारतानं हरकत घेतली आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रविश कुमार यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

नाथजल राज्य परिवहन महामंडळ रेल्वेच्या धर्तीवर एसटीच्या प्रवाशांसाठी नाथ जल या नावानं पिण्याचं बाटलीबंद पाणी उपलब्ध करून देणार आहे बाटलीबंद पिण्याच्या पाण्याला रेल्वे प्रवाशांकडून मिळालेला उत्तम प्रतिसाद लक्षात घेऊन एस टी महामंडळानं संत एकनाथ महाराजांच्या नावानं नाथ जल हे स्वतःघी स्वतंत्र ओळख असलेलं उत्पादन विकसित करायचं ठरवलं आहे अशी माहिती महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली

साहित्य संमेलन बोधचिन्ह उस्मानाबाद जानेवारी महिन्यात उस्मानाबादमध्ये आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी डॉक्टर दीपा मुधोळ मुंढे यांचा हस्ते काल उस्मानाबाद इथं करण्यात आलं बोधचिन्हाच्या माध्यमातून श्रेष्ठ संत गोरोबा कुभार यांच्या कार्याची महती आणि संत साहित्याचा वारसा जगभर पोचेल असं प्रतिपादन मुंडे यांनी यावेळी बोलताना केलं

लं च्या लेखांचं अभिवाचन पारंपरिक लोककला ज्येष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे यांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम हस्तकला कार्यशाळा दर्जेदार मराठी चित्रपट नृत्याचे कार्यक्रम अशी विविधांगी सांस्कृतिक मेजवानी या आठ दिवसांच्या महोत्सवामध्ये अनृभवता येणार आहे

ऐक्या अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

जिल्ह्यातल्या महसूल अधिकारी आणि तलाठी यांच्यासह दीड हजार कर्मचाऱ्यांनी आपलं एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला दिलं आहे लातर जिल्ह्यातल्या अतिवृष्टीमुळ झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी जिल्ह्यातल्या सर्व गावात एकाच दिवशी ग्रामसभा घेऊन एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे आदेश जिल्ह्याचे संपर्कमंत्री संभाजी पाटील यांनी दिले आहेत पुणे महसूल विभागातील गेल्या चार दिवसात झालेल्या पंचनाम्यानंतर दोन लाख चाळीस हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे विभागातले सर्व पंचनामे आज पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिल्या आहेत

वाशिम जिल्ह्यातील पिक नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरु आहेत दरम्यान ज्ञालना जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी देऊन नवीन कर्जपुरवठा करावा अशी मागणी जिल्हा कॉप्रेसनं केली आहे धळे जिल्ह्यातही ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे काल आंदोलन करण्यात आलं आहे तर नुंदरबारमध्येही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून पिक कर्जासह वीज बिलाचीही वसुली केली जाऊ नये अशा मागण्यांचं निवेदन कॉप्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल उस्मानाबादमध्येही शेतकऱ्यांनाही तातडीन मदत द्यावी या मागणीसाठी काँप्रेसन आंदोलन केल आकाशवाणीच्या बातम्यांसाठी आमच्या ठीकठिकाणच्या वार्ताहरांसह योगेश रांगणेकर पुणे बालकामगार बाल कामगार प्रथेचं उच्चाटन करण्याच्या उद्देशानं पूणे जिल्ह्यात महिनाभर म्हणजेच सात डिसेंबर पर्यंत जनजागृती अभियान राबवलं जाणार आहे या अभियानाचा प्रारंभ जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते काल पृण्यात झाला शासनाच्या प्रयत्नांबरोबरच स्वयंसेवी संस्थांनीही बाल कामगार प्रथेचं उच्चटन करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं एल्गार परिषद नवलखा न्यायालयाचे पुढचे आदेश मिळेपर्यंत पोलिसांनी नागरी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश काल पुण्यातल्या विशेष न्यायालयानं दिले

दरम्यान नवलखा यांचे बंदी घालण्यात आलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्यानं त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात यावा अशी मागणी सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी काल न्यायालयात केली वाघ चंद्रपूरमध्ये दगडाच्या कपारीत अडकुन जखमी झालेल्या वाघाचा अखेर काल मृत्यू झाला

त्याला सोडवण्याचे प्रयत्न वन विभागानं बधवारी केले होते मात्र त्यांना यश आलं नाही दीक्षित शोकसभा हिंदी भाषा तज्ञ डॉक्टर आनंदप्रकाश दीक्षित यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं शोकसभेचं आयोजन केलं आहे उद्या शनिवारी दुपारी तीन वाजता विद्यापीठाच्या हिंदी विभागात ही शोकसभा होणार आहे डॉक्टर आनंदप्रकाश दीक्षित यांचं मंगळवारी निधन झालं

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे माजी विभाग प्रमुख असलेल्या दीक्षित यांच्या नावावर मोठी ग्रंथसंपदा आहे

भारताच्या स्मुती मानधना हिला सामनावीर घोषित करण्यात आलं तर द्सरीकडे भारत आणि बांगलादेश विरुद्धच्या वीस षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतल्या काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघानं बांगलादेशवर आठ गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत एक एक अशी बरोबरी साधली

हवामान पावसाळा संपल्यावरही महिन्याहून अधिक काळ महाराष्ट्राला छळणारा पाऊस आता उसंत देईल अशी चिन्हं आहेत माहा चक्रीवादळाचं बळ समुद्रावरच ओसरल्यानं काल तुरळक ठिकाणी किरकोळ पावसावरच भागलं आता बंगालच्या उपसागरावर बुलबुल वादळ आहे पण त्याचा महाराष्ट्रावर काही परिणाम अपेक्षित नाही आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस अपेक्षित असला तरी उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडं राहील आणि आठवडाभरात थंडीची चाहल लागेल असा वेध शाळेचा अंदाज आहे